आंतरराष्ट्रीय जलदिना निमित्त पाऊस झेला या देशव्यापी जलशक्ती अभियानाचा प्रारंभ मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झाला त्यावेळी ते बोलत होते

तसेच यातल्या काही योजनाच्या लाभार्थींशी संवाद साधला प्ण्यातले सरपंच संतोष यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान म्हणाले की उसाचे पीक घेताना त्षार सिंचन आणि ठिबक सिंचनाचा उपयोग करावा त्यामुळे जलस्रोतांचे संरक्षण होईल आणि लाभाचे प्रमाणही वाढेल

पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करायाचे काम आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल म्हणाले आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्त पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या समृद्ध गाव स्पर्धेच्या गौरव सोहोळ्यात ते बोलत होते मुंबईत झालेल्या या कार्यक्रमाला क्रषीमंत्री दादाजी भ्से जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान उपस्थित होते समृद्ध गाव योजनेत सहभागी झालेल्या गावांमध्ये कृषी विभागाच्या योजनांना बळ देऊन आपण गावांच्या विकासासाठी एकत्रित काम करू असे कृषीमंत्र्यांनी सांगितले तर शेतीचा ऱ्हास थांबवण्यासाठी पाणी क्षेत्रात प्रचंड काम करण्याची गरज असून त्या दिशेने काम सूरु झाले आहे असे जलसंधारण मंत्री यावेळी म्हणाले पाणी फाउंडेशन सध्या निवडक नऊशे गावांमध्ये अधिक व्यापक स्वरुपात काम करत असल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी दिली राज्यात अनेक ठिकाणी जलदिना निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ब्लडाणा इथे जलसंपदा विभागाच्या वतीने सर्वांना पाणी वाचवा पाणी साठवा अशी शपथ देण्यात आली तसेच औद्योगिक संस्थांना पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले ध्रळे शहराजवळच्या अवधान गाव शिवारातल्या कोरड्या पडलेल्या तलावाचं प्नरुज्जीवन करण्याचं काम काल सुरू करण्यात आले यवतमाळ जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांमध्ये गटविकास अधिकाऱ्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना पाणी वाचवण्याची शपथ दिली पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनीही पाणी बचतीची शपथ घेतली कालपासून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांत जलजागृती सप्ताहाला सुरुवात झाली

विमा कंपन्यांची मालकी आणि नियंत्रणावर सध्या लागू असलेले निर्बध हटवण्याची तरतूदही त्यामध्ये आहे सर्व क्षेत्रांना विमा कवचाखाली आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून साधनसंपत्तीचा विकास झाला तर विमा उतरवणाऱ्या लोकांची संख्याही वाढेल असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितले

देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना खंडणी गोळा करायला सांगितलं होतं असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे याप्रश्नी काल राज्यसभेत भाजपा सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागले देशमुख यांना मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली लोकसभेतही या मुद्यावरुन गदारोळ झाला याप्रकरणी केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी भाजपा सदस्यांनी केली त्यावर प्रत्युत्तर देताना राज्यातलं सरकार अस्थिर करण्यासाठी भाजपाने अनेक प्रयत्न केले असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला अनिल देशमुख गृहविलगीकरणात होते त्यामुळे परमबीर सिंग यांचा हा दावा निराधार असल्याचे स्पष्ट होते असे राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे तर देशमुख या काळात लोकांना भेटत असल्याचा दावा भाजपाने केला आहे त्यावर अनिल देशमुख यांनीही काल लगेचच स्पष्टीकरण दिले

आपल्या बदलीचा आदेश बेकायदा असून तो रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे या बाबतचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठवले आहे तर विधानसभा बरखास्त न करता राज्यात काही दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली या संदर्भातले निवेदन त्यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिले

हिंदीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रस्कार छिछोरे या चित्रपटाला जाहीर झाला असून कंगना रनौतला पंगा आणि मनकर्णिका चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा प्रस्कार मनोज बाजपेयी आणि धनुष यांना विभागून देण्यात आला आहे मराठी चित्रपटांनीही राष्ट्रीय प्रस्कारांवर छाप उमटवली असून भीमराव मूडे दिग्दर्शित बार्डो या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा प्रस्कार जाहीर झाला आहे याच चित्रपटातील रान पेटला या गाण्याच्या गायिका सावनी रविंद्र यांना सर्वोत्कृष्ट गायिकेचा प्रस्कार जाहीर झाला आहे सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मता या विषयावरील चित्रपटांमध्ये समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ आणि नियाज मुजावर दिग्दर्शित ताजमाल या मराठी चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटांचा प्रस्कार जाहीर झाला आहे

शिक्षणाचं चांगलं वातावरण वाचन संस्कृति जी घरात होती ज्याच्यामुळे पाठबळ मिळालं की या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करू शकतो आणि तीच व्हीजन एफ टी आय आय सारख्या संस्थेतून मिळाली

जक्कल या मराठी चित्रपटाला नॉन फिचर फिल्म या श्रेणीत उत्कृष्ट संशोधनात्मक श्रेणीतील पुरस्कार जाहीर झाला आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक वाघ यांनीही आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

महावितरण पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती आणि औद्योगिक वीज ग्राहकांकडील यंदाच्या मार्चमधील थकबाकीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल चौपट वाढ झाल्याचं आढळून आलं आहे

महावितरणकडून वीज ग्राहकांना वारंवार थकबाकी भरण्याचं आवाहन केले जात आहे मात्र त्याकडे ग्राहकांनी द्र्लक्ष केल्यामुळे नाईलाजाने वीजप्रवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेण्यात आल्याचं महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले

निधन रत्नागिरी जिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम ऊर्फ भाई बेर्डे यांचं काल व्रद्धापकाळाने निधन झाले

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर द्खापतीमुळे या मालिकेमध्ये खेळणार नाही भारतीय संघात सूर्यक्मार यादव प्रसिद्ध कृष्णा महंमद सिराज आणि कृणाल पंड्या या नव्या दमाच्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे हवामान सोलापूर पूणे उस्मनाबाद नांदेड सह राज्यात बऱ्याच ठिकाणी कालही अवकाळी पावसाने हजेरी लावली पावसासह झालेल्या गारपीटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात न्कसान झाले आहे